विशेष मित्रत्वाच्या नात्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला उपस्थित होते दहशतवादालात समूळ नष्ट करण्याची वेळ आली असून दहशतवादाचं समर्थन करण्यात आणि त्याला खतपाणी घालण्याच्या मागे कोणता देश आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे असं सांगत त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका केली

कट्टर इस्लामी दहशतवादाचा खात्मा केला जात आहे भारत आणि अमेरिका या उभय देशांसाठी सीमा सुरक्षा महत्वाची आहे असं सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना दोन्ही देशांमधले संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला येत्या नोव्हेंबर महिन्यात भारत आणि अमेरिकेच्या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक युद्ध सरावाची घोषणा ट्रम्प यांनी यावेळी केली मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांची प्रशंसा करत ट्रम्प यांनी सांगितलं की या आर्थिक सुधारणांमुळे सुमारे तीस कोटी नागरिकांना गरीबीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान उभय देशांमध्ये जोशपूर्ण उत्साह दिसून आला पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एकाच व्यासपीठावर येऊन भारतीयांना संबोधित केलं टेक्सास भारतीय मंचानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हाऊडी मोदी या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ह्युस्टन मध्ये गांधी संग्रहालयाच्या भूमिपूजन फलकाचं अनावरण केलं

पण मोदी सरकारसाठी ही देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची बाब आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं

राज्यात दुष्काळ महापूर आणि मंदीच्या वातावरणामुळे जनतेत असंतोष असून ही जनता सत्ता परिवर्तन घडवेल अशी स्थिती असल्याचा विद्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे ते काल सातारा जिल्ह्यात घेतलेल्या सभेत बोलत होते आगामी विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱा जिल्ह्यात आपल्याला गुलाल उधळायला बोलवा असा टोला लगावत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव न घेता टीका केली पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी त्यांनी युतीच्या सरकारवर टीका केली युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत वरळी इथं कार्यकर्त्यांचा मेळावा झाला गुणवत्तेच्या आधारावरच शिवसेनेत प्रवेश दिला जातो असं आदित्य यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका रत्ना महाले अरुण मिश्रा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान आज राष्ट्रवादी काँप्रेसचा जाहीरनामा मुंबईत प्रसिद्ध होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची दुपारी वार्ताहर परिषद होणार आहे काश्मीरसंदर्भात पाकिस्तानशी बोलणी ही फक्त पाकव्याप्त काश्मीरबाबतच होतील असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं

उत्तर प्रदेशात आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमीत्त आयुष्मान भारत दिन साजरा केला जाणार आहे या निमित्तानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आणि या योजनेसाठीचे स्वयंसेवक म्हणून काम करणारे आयुष्मान मित्र यांचा सत्कार करणार आहेत भारताची ऊर्जा विषयक निकड पुरवण्यासाठी सौदी अरेबिया समर्थ आहे आणि तेल शुद्दीकरण प्रकल्पांवरच्या हल्ल्यांनंतर जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा पडू नये म्हणून इतर तेल कंपन्यांबरोबर आपण संयुक प्रयत्न करु असं सौदी अरेबियानं म्हटलं आहे संयुक राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मदतीने या परिस्थितीवर मात करता येईल असं मत सौदी राजदूत सौदबिन मोहम्मद अल साती यांनी नवी दिल्लीत वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं संयुक्त अरब अमिरात आणि भारताच्या संयुक्त गटाची गुंतवणूक विषयक सातवी उच्चस्तरीय बैठक काल झाली अबुधाबी इथं झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधला व्यापार आणि गुंतवणूकीचा आढावा घेण्यात आला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी युवरांजाच्या न्यायालयाचे अध्यक्ष झायेद एल नाह्यान यानी बैठकीचं संयुक्त अध्यक्षपद होते

माजी कसोटीपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपट्र ठरले बीसीसीआयचे संस्थापक सदस्य मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि आपटे ग्रुप या उद्योगसमूहाचे प्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या माधव आपटे यांनी सांभाळल्या होत्या भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान झालेल्या टी

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डी

या टी ट्वेंटी मालिकेतला धरमशाला इथला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता तर दुसरा सामना भारतानं जिंकला होता दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयास्पदरित्या धिरट्या घालत असलेले ड्रोन आढळल्यामुळे काल विमानतळावरून होणाऱ्या अनेक उड्डाणांचं वेळापत्रक बदललं तर काही विमानं आसपासच्या विमानतळावर उतरवावी लागली या घटनेनंतर विमानतळाचं कार्यान्वय सुरळीत व्हावं यासाठी विमानतळ व्यवस्थापन संबंधित यंत्रणा आणि सेवा पुरवठादारांसोबत समन्वय साधत आहे आणि त्याचवेळी प्रवाशांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देत आहे अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे अनेकदा सूचना दिल्यानंतरही ड्रोनचं धिरट्या घालणं सुरुच होतं अशी माहिती दुबई सरकारनं दिली आहे भारत शाश्वत विकासाच्या दिशेनंच वाटचाल करेल मात्र त्याचवेळी आपल्या नागरिकांना विकासाचे लाभ मिळत राहतील याचीही काळजी घेईल असं पर्यावरण वन आणि हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते हवामान बदलावरच्या उपाययोजनांअंतर्गत उद्योग क्षेत्रांमधल्या बदलांसदर्भात संयुक्त राष्ट्रसंघात आयोजित शिखर परिषदेत बोलत होते दोषमुक उत्पादनांच्या माध्यमातून पर्यावरणावर होणारे दुष्परीणाम रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शून्य दोष शून्य प्रभाव या जाहीर केलेल्या उपक्रमाची माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली पॅरिस करराच्या अंबलबजावणीला चालना देण्यासाठी या शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे

यासाठी आंतर्राष्ट्रीय संस्था आर्थिक सहाय्यदेखील करणार आहेत या उपाययोजनांमुळे पॅरिस कराराअंतर्गत निश्वित केलेली ध्येय उद्दिष्ट गाठण्यात प्रत्येक देशाला मदत होईल असं जावडेकर यांनी म्हटलं आहे अबुधाबी इथल्या सामाजिक विकास विभागाने अबुधाबी अमिरातीतल्या अठरा गैरमुस्लीम प्रार्थनास्थळांना परवाने दिले आहेत